मनपा सर्वसाधारण सभा पूणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात प्रत्यक्ष घेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी वारवार राज्य सरकारकडे करूनही याबाबत अद्याप कोणत्याही स्पष्ट सूचना न मिळाल्यानं महापालिकेची सर्वसाधारण सभा उद्या द्रदृश्य प्रणालीद्वारे घेतली जाणार असल्याचं पालिकेचे सभागृह नेता गणेश बीडकर यांनी सांगितलं

त्यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून आज पदभार स्वीकारला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे

तेव्हापासून हे पद रिक्त होतं

वणव्याची माहिती मिळाल्यावर उपाय योजना होईपर्यंत लागणारा विलंब टाळण्यासाठीच हे कृती गट तयार केले जात असल्याचं उपवनसंरक्षक राहल पाटील यांनी सांगितलं

विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला वर्गात सुरक्षित अंतर राखण्यासाठी योजना करण्यात आल्या आहेत काही ठिकाणी आज पासून प्रथम वर्षापासूनचे वर्ग सुरू झाले तर काही ठिकाणी केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत मात्र पूर्ण क्षमतेने विद्यार्थी उपस्थित नाहीत त्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरू राहतील अशी माहिती पुण्यातील काही महाविद्यालयांतील प्राध्यापकांनी आकाशवाणीशी बोलताना दिली

यानिमित्त नवीनयुद्ध तंत्र या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं

तेव्हापासून बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानातील विविध बदल आत्मसात करत सिग्नल कोअरने डिजिटल वॉरफेअरमध्ये मोलाची भूमिका बजावली आहे गणेशजन्म माघ शुद्ध चतुर्थीच्या मुहूर्तावर आज पूणे शहरात गणेशजन्म सोहळा साजरा करण्यात येत आहे

हा सोहळा साध्या पद्धतीनं साजरा होत असला असला तरी सामाजिक अंतर राखलं जात नसल्याचं पाहायला मिळत आहे शिवजयंती शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी आज पूण्यात पत्रकार परिषदेत केली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी आवश्यक असल्या तरी अनावश्यक अटी रद्द करून उत्साहात शिवजयती साजरी करू द्यावी अन्यथा राज्यभरातील शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील असा इशारा शेतकरी मराठा महासंघाने दिला आहे

सावंत यांचं आज प्ण्यात निधन झालं प्ण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला

उद्या सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार होणार आहेत

सावंत यांची अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती म्हणून ओळख होती त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल लागला क्रिकेट लायन्स क्लब रहाटणीतर्फे आयोजित प्रौढ गटाच्या जिल्हास्तरीय टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत दीक्षित रॉयल्स संघाने आज अजिंक्यपद पटकावलं

पुष्कराज जोशी याला मालिकावीर हा किताब देण्यात आला सर्वोत्कृष्ट फलंदाज हा किताब अमित पार्ले याला सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सचिन कापडे तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मानकरी अमित जैन ठरला